ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

फिल्म्स डिव्हीजनब्रारे मल्टी प्रदर्शनी जनजागृती व्हॅन हा स्त्यूत उपक्रम आहे विशेषतः मुंबईतली रेल्वे सुरु झाल्यापासून मुंबईमधे कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्रातली लोकसंख्या बघता अजूनही त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे

यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे पश्चिम विभाग महासंचालक मनीष देसाई आणि चित्रपट विभागाच्या महसंचालिका स्मिता वत्स शर्मा जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ विवेक परदेशी उपस्थित होते

पाटील सुंदर ग्राम योजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करताना बोलत होते पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसंच त्रिर विकासकामांसाठी हा निधी असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते

यात जम्मू काश्मीर आणि लडाख या नव्यानं निर्माण केलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी आणि घोषणा केल्या आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत आर्थिक घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक वरदराज बापट राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होतं यासंबंधी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी केली जात होती या मागणीची दखल घेत आदिवासी विकास मंत्री एड

पाडवी यांनी पुण्यातल्या हडपसर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य शासनानं या वसतीगृह अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे

यामध्ये श्रीता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल या वर्षी होत असलेल्या नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली आदी महानगरपालिका निवडणुका तसंच पुढील वर्षी होत असलेल्या मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आरपीआय युती बाबत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनविस यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी भाजपा आणि आरपीआयचे विभागनिहाय संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय झाल्याचं आठवले यांनी सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह द्यावं सांगली आणि पुण्यात रिपथ्लिकन पक्षाला उपमहापौर पद द्यावं केंद्र सरकारच्या विविध समित्या आणि महामंडळांमध्ये रिपथ्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याना पदं द्यावित तियादी मुद्यांवर फडनवीस आणि आठवले यांच्यात चर्चा झाली

या अपघातात नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुढैद्यकीय अधिकारी डॉ

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे मुंबई शेअर बाजारात आज तेजीला लगाम बसला

शेतकऱ्यानं पिकवलेला शेतमाल कुठंही कोणत्याही दरानं विकण्याचा जन्मसिध्द अधिकार हा शेतकऱ्याचा आहे तोच अधिकार त्यांना देण्याचं ऐतिहासिक काम मोदी सरकारनं तीन कृषी कायदे तयार करुन केलं आहे असं खासदार डॉ सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे ते आज धुळ्यात साक्री रोड ॐ एका खासगी कांदा बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते शेतकऱ्यांना मुक्त अर्थ व्यवस्था मुक्त बाजारपेठ मिळावी हेच कृषी कायद्याचं उद्दिष्ट आहे हे कांदा खरेदी विक्री केंद्र त्याच कायद्यांना अनुसरुन सुरु होत आहे त्यामुळे ना हमी भाव जाईल ना मार्केट कमिट्या बंद होतील हे शेतकऱ्यांनी तसंच त्यांची दिशाभूल करणाऱ्यांनी समजून घ्यावं असं असं ते म्हणाले यावेळी कॉंप्रेसचे कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आचार्य स्वामी शंकरानंदजी महाराज माजी आमदार शरद पाटील आदी उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आलं धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत

आता सोडलेलं पाणी धरणाखालच्या अक्कलकोट सांगवी ममदाबाद निमगाव सातनदुधनी रुद्देवाडी बबलाद सिंदखेड या बंधाऱ्यांमधे साठवलं जाणार आहे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशासनानं हा निर्णय घेतल्यानं नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे यामुळे रब्बी पिकांना फायदा होईल

दुधना नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या वालुर महसुल विभागातल्या गावांना प्रामुख्यानं याचा फटका बसला असूनही या गावतल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकलेला नाही म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे

शिर्डी अल्या पोलीस मदत केंद्राचं आज जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार रोहित पवार यांच्यासह तिर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं या केंद्रामुळे पर्यटकांना सुरक्षा आणि संबंधित सुविधा मिळतील तसंच पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा सर्वदूर जाईल असा विधास मुश्रीफ यांनी व्यक्त केला

ही वाहनं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळाली आहेत यावेळी आमदार रोहित पवार यांनी पोलीसांना दिलेली ई सामग्री मुश्रीफ यांनी पोलीस दलाला प्रदान केली तसंच ई टपाल सुविधेचाही प्रारंभ केला मुंबईच्या तिहासाच्या महत्वाच्या खुणा असलेले वांद्रे आणि माहीम हे दोन्ही किल्ले अजूनही अस्तित्वात आहेत हे दोन्ही किल्ले सागरी पायवाटेनं जोडले जाणार आहेत पालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही माहिती दिली महानगर पालिकेनं त्याचा आराखडा तयार केला आहे या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यटनात भर पडेल असं ते म्हणाले गेल्या चोवीस तासात मराठवाड्याच्या बह्तांश भागात मध्य महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात विदर्भाच्या काही भागात तर कोकणातल्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मराठवाङ्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे